मात्र त्याआधी एक महत्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धूवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

आंध्रप्रदेश छत्तीसगढ हरयाणा दिल्ली केरळ पुद्दचेरी पंजाब आणि उत्तर प्रदेशमधेही प्रत्येकी एक प्रकल्प कार्यान्वित झाला आहे

त्यालाही मंजुरी देणार असल्याचं केंद्रीय आरोग्य खात्याच्या ट्वीटमधे म्हटलं आहे वैद्यकीय ऑक्सीजनचा पूरवठा करण्यासाठी रेल्वे ऑक्सीजन एक्सप्रेस गाड्या सोडणार आहे राज्यात ऑक्सीजनचा पूरवठा विना अडथळा व्हावा याकरता सिलेंडर्स आणि द्रवरुप ऑक्सीजनची वाहतूक रेल्वेने करता येईल का अशी विनंती राज्यशासनानं केली होती त्यानुसार मुंबईजवळच्या कळंबोली आणि बोईसर स्थानकांमधे रिकामे टँकर चढवून ते विशाखापट्टण बोकारो राउरकेला किंवा जमशेदपूरला रवाना होतील भरलेले टॅंकर याच स्थानकांवर उतरतील रोरो पद्धतीनं ही वाहतूक होईल कळंवोली स्थानकावर गेल्या गुरुवारी तर बोईसरला आज टँकर गाडीत चढवण्याची तालीम घेण्यात आली

राज्याचे वाहतूक सचिव टॅंकर्स उपलब्ध करुन देणार आहेत देशात कोविड महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे कोरोना महामारीच्या संकटाशी सामना करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं हाच नेमका उपाय असल्याचं म्हटलं आहे केवळ किती जणांना लस दिली यापेक्षा किती टक्के लोकसंख्येला लसीचं संरक्षण मिळालं हे महत्त्वाचं आहे सार्वजनिक आरोग्याबाबत सध्याची परिस्थिती आणीबाणीची असून लस उत्पादकांना निधी आणि इतर सहाय्य सरकारनं करावं असं डॉ सिंग यांनी सुचवलं आहे

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जनतेला कोविड प्रतिबंधक लस घेण्याचं आवाहन केलं आहे

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निःशंक यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलयं की कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एनटीएनं हा निर्णय घेतला आहे

नव्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील

महिला कर्मचाऱ्यांनी कूठल्याही प्रकारचा छळ अन्याय मुळीच सहन करता कामा नये कुठेही अपप्रकार होत असेल तर वेळीच तक्रार द्यावी शासन महिलांच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे असं महिला आणि बालविकास मंत्री एंड यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातल्या महिला वनकर्मचाऱ्यांशी बोलताना स्पष्ट केलं मेळघाटातल्या महिला वनकर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी वरिष्ठांकडून होणारा जाच याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी मेळघाटातल्या दुर्गम भागात दोन दिवस गोपनीय दौरा केला आणि थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या धारणी चिखलदराअकोट तालुक्यातल्या गावांना त्यांनी भेट दिली वन प्रशासनानं तक्रारींची तत्काळ दखल धेऊन निराकरण करावं महिला वनकर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी मेडिटेशन कॅम्प घेण्याचीही सूचनाही त्यांनी केली

इतर मागास बहजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली या प्रवर्गामधल्या विद्यार्थ्यासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी प्रणालीमार्फत राबवल्या जातात

मात्र कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे विद्यार्थ्यांना त्यात अडचणी आल्याचं निदर्शनाला आल्यानं ही मुदतवाढ दिली आहे विद्यार्थ्यांनी या मूदतवाढीचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं आहे मुंबईत रेमडेसिवीर कंपनीच्या संचालकाची पोलिसांकडून चौकशी सुरू झाल्यानंतर या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधे आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत विलेपार्ले इथल्या एका फार्मा कंपनीच्या संचालकाकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आढळल्यानं स्थानिक पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावलं त्यानंतर विलेपार्ले पोलीस ठाण्यात जाऊन विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी पोलिसांना धमकावलं असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे फडनवीस यांनी पोलिसांच्या कामात अडथळा आणला पोलिसांवरचा दबाव खपवून घेतला जाणार नाही असंही पाटील म्हणाले या कंपनीकडे रेमडेसिवीरच्या साठ हजार कुप्यांचा साठा असल्याची कागदपत्र या संचालकानं पोलिसांना सादर केली या कंपनीनं कुठल्याही कायद्याचा भंग केला नसल्यानं त्याच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई केली नसल्याचं पोलीसांनी सांगितलं दरम्यान राज्याला रेमडेसिवीर मिळावं म्हणून भाजपानेते प्रयत्न करत असताना या कंपनीच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा राज्य सरकारनं केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आणि चिंताजनक असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे महाराष्ट्र आणि दमणच्या परवानग्या घेतलेल्या असताना अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला द्या असं स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी या कंपनीला सांगितलं असताना इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल तर हे फारच गंभीर आहे असं फडनवीस यांनी म्हटलं आहे केंद्रसरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नबाब मलिक यांनी केला आहे रेमडेसीवीर औषधाच्या निर्यातदारांनी महाराष्ट्राला प्रवठा केल्यास त्यांचे परवाने रद्द करण्याची धमकी केंद्रानं दिली असल्याचं मलिक यांनी ट्विटखर म्हटलं आहे

महाराष्ट्रापेक्षा गुजरातला रेमडेसीवीरचा पुरवठा जास्त झाल्याचा उल्लेख करणारं गुजरातच्या अन्न आणि औषध प्रशासनाचं पत्र मलिक यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केलं आहे वाढती ऑक्सिजन टंचाई लक्षात घेता बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या औष्णिक विद्यूत केंद्रातलं यूनिट नंबर आठमधलं ओझोन संयंत्र परभणी इथल्या जिल्हा रूग्णालयात हलवलं आहे वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मीती या संयंत्रात केली जाते

यापूर्वी अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रूग्णालयात एक संयंत्र पाठवलं आहे पुढच्या आठवडय़ात त्यातून ऑक्सिजन निर्मीत्ती सुरू होईल असं त्यांनी सांगितलं नाशिक शहराच्या नरसिंह नगर भागात आज सकाळी अचानक शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर वन खात्याला यश आले आहे खासदार भारती पवार यांच्या घराच्या परिसरात सकाळी साडेआठच्या सुमारास रहिवाशांना बिबट्या दिसल्यावर पोलीस आणि वनखात्याचं पथक त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होतं अखेर विशेष गन मधून भूलीचे इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळात बिबट्या बेशुद्ध झाला आणि त्याला ताब्यात घेऊन वन खात्याचं पथक रवाना झालं वनक्षेत्रपाल प्रवीण भदाणे हे मात्र बिबट्याच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले आहेत

सध्या नेरूळ इथल्या डॉ

जालना जिल्ह्यात ग्रामीण भागात वाढत असलेला कोरोना संसर्ग रोखण्यासह लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्राम दक्षता समित्या गठीत करण्यात आल्या आहेत सरपंच या समितीचे अध्यक्ष असून ग्रामसेवक तलाठी कृषीसहायक पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका यांचा समितीमध्ये समावेश आहे

या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाईल असं आदेशात नमूद केलं आहे चंद्रपूर जिल्ह्यात कोवीशील्ड आणि कोवॅक्सिन लशींचा साठा पोचला नसल्यानं ही केंद्रं बंद होण्याच्या मार्गावर आहेत

जिल्ह्यातल्या अनेक लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंदचे फलक लागलं आहेत

नंद्रबार जिल्ह्यात कोविड बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेल्वे डब्यांचा विलगीकरण कक्ष म्हणून वापरायला सुरुवात झाली आहे अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली

ज्या राज्यांमधे कोरोना रुग्ण वाढीचा उद्रेक झाला आहे अशा राज्यांना आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या परिवर्तीत डब्यांचा उपयोग करण्याची परवानगी दिली जाईल गेल्या वर्षी देखील अशाच पद्धतीनं रेल्वे डब्यांचा उपयोग विलगीकरणासाठी करण्यात आला होता असंही गोयल यांनी सांगितलं येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे